कोचिंग क्लासेस सात मार्चपर्यंत बंद सर्व बाजारपेठा शनिवारी आणि रविवारी सुदधा बंद राहणार

जेलभरो आंदोलन स्थगित

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

शाळा सुरू

नितीन राऊत कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या नागप्र शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे

नितीन राऊत यांनी दिले आहे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार आणि रविवारी बंद ठेवणार अस्न वृतपत्र द्ध भाजीपाला फळे पेट्रोल पंप औषध दुकाने सुरु राहतील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ राऊत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनाबाबत आज आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते ज्या भागात हॉटस्पॉट निर्माण झाले आहे त्या हॉटस्पॉट निहाय संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा असे निर्देश यावेळी त्यांनी दिले जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यात तपासण्या वाढविण्यात आल्या असून गर्दीवर नियंत्रण टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई स्रु करण्यात आली आहे लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमात मास्क न घालणा यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली शहरात जरीपटका जाफरनगर फ्रेण्डस् कॉलनी न्यू बीडीपेठ स्वावलंबीनगर खामला सिंधी कॉलनी दिघोरी वाठोडा लक्ष्मीनगर अयोध्यानगर इथ नवे हॉटस्पॉट तयार झाले आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत तेथे संपूर्ण इमारत वीसपेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी संपूर्ण परिसर सिल करण्यात येत आहे अशी माहिती महापालिका आयक्त राधाकृष्णन बी यांनी दिली होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुदध ग्न्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले नियमांच उल्लघंन करणाऱ्या मंगलकार्यालय लॉन सभागृह हॉटेल उपहारगृह यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस आणि महानगरपालिकेतर्फे संयुक्त कारवाई सुरु असल्याचे पोलीस आयुक्त डॉ अमितेश क्मार यांनी सांगितले

विदर्भ कोरोना अकोला जिल्ह्यातील अकोला अकोट आणि मूर्तिजापूर शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे तिन्ही शहरांमध्ये टाळेबंदी एक मार्चपर्यंत लागू राहणार असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले अमरावती जिल्ह्यातील अमरावती आणि अचलपूर पालिका क्षेत्रात आजपासून आठवडाभरासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे संपर्क मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली केवळ जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना यातून वगळण्यात आलं आहे

ब्लडाणा चिखली खामगाव देऊळगावराजा आणि मलकापूर या पाच नगरपरिषद क्षेत्रांतर्गत लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे दरम्यान राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा ब्लडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांचा मागील आठवड्यात कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने ते मुंबई येथील रुग्णालयात काही दिवसापासून उपचार घेत होते आज त्याचा कोरोना अहवाल नकरात्मक आला आणि ते कोरोनामुक्त झाले म्हणून त्यांना रुग्णालय सूत्रांनी सुट्टी दिली आहे मंदिर दर्शनासाठी बंद वाढत्या कोरोना विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर ब्लडाणा जिल्हयातील संतनगरी शेगांव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे शेगाव येथे श्रीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची दररोज मोठी गर्दी होत असते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रींचे मंदिर आज रात्रीपासून दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे

भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज नागप्रात आयोजित पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली यावेळी भाजपचे नागप्रातील सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते

ते काल नागपुरात ब्रॉडगेज रेल्वे मेट्रोसाठी आयोजित ग्ंतवणूकदार मेळाव्यात बोलत होते महामेट्रो आणि केंद्रीय सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत विकास संस्था नागपूर यांनी संयुक्तरित्या हा मेळावा आयोजित केला होता भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गावर मेट्रो कोचेस चालवून नागपूर नजीक सॅटेलाइट सिटीज नागपूरला जोडणे हा प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचा म्ख्य उद्देश आहे या प्रकल्पातल्या रेल्वे डब्यांची मालकी खाजगी ग्ंतवणूकदारांना देणं ग्ंतवणूकदार प्रवासी भारतीय रेल्वे महामेट्रो तसंच एमएसएमई ला पूरक आणि फायदेशीर असेल हा राज्यातला असा पहिलाच प्रकल्प असून आर्थिकदृष्टया सक्षम असेल आणि याचं अन्करण संपूर्ण देशात होईल असं ते म्हणाले

जहाल नक्षली अटक छत्तीसगड राज्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी राहिलेल्या गुडुडू राम क्डयामी या नक्षलीस जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे गुडुडू क्डयामी हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील सागमेटा येथील मूळ रहिवासी आहे

वाँगच्क बर्फाच्छादित लडाख सीमेवर तब्रात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणप्रक तंब्र्च तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक तंत्रज्ञ सोनम वाँगच्क यांचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे देशाच्या रक्षणासाठी अविचल निष्ठेनं सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणं यालाच देशभक्ती देशप्रेम म्हणतात अशा शब्दांत म्ख्यमंत्र्यांनी त्यांचं कौत्क केलं आहे गोंडी पहिली शाळा जागतिक मातुभाषा दिनी गडचिरोली जिल्ह्यात धानोरा ताल्क्यातील मोहगाव इथं गोंडी भाषेतून शिक्षण देणारी पहिली शाळा ग्रामसभेच्या प्ढाकाराने स्रु झाली आहे मोहगाव हे आदिवासीबहल गाव असून ते प्रयोगशिल गाव म्हणून ओळखले जाते तेथील य्वकांनी ग्रामसभांच्या अधिकारासाठी नेहमीच लढा दिला आहे पेसा कायद्यान्वये सामूहिक तेंद् संकलन बांबू कटाई आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून य्वकांनी गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे शिवाय गाव गणराज्य शिलालेखाच्या स्थापनेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे

यानिमित्त आदिवासी बोलीभाषा टिकून राहावी तशीच ती नव्या पिढीला बोलता यावी यासाठी मोहगावच्या य्वकांनी गावात पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोट्ल या नावाने शाळा सुरु केली संविधानाच्या तरत्दीन्सार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये गोंडी भाषेतून शिक्षण देणारी ही शाळा स्रु करण्यात आली आहे